पुणे जिल्ह्याचे सामाजिक कृतज्ञता निधीच्या वतीने दिले जाणारे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत समाज परिवर्तनाच्या चळवळीत तळमळीनं कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी दिले जातात संत विचारांच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तनप्रवचनाच्या माध्यमातून सामाजिक समता व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन आत्महत्या ग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे मनोबल वाढविणे वृक्षसंवर्धन आणि जल संधारणा बाबत जाग्रती करणारे वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शामसुंदर महाराज सोन्नर यांना डॉ राम आपटे प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे सामाजिक क्रतज्ञता पुरस्कार पालघर येथील मच्छिमार हक्क आंदोलनाच्या पुर्णिमा मेहेर यांना जाहीर झाला तर एस एम जोशी कार्यकर्ता पुरस्कार मुंबई येथील नगरराज बिल समर्थन गटाच्या वर्षा विद्याविलास यांना जाहीर झाला आहे सामाजिक कृतज्ञता निधी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ बाबा आढाव आणि त्यांच्या निवड समितीनं आज ही घोषणा केली केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत स्वस्थ भारत या अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेनं आज सायक्लोथॉन अर्थात सायकल फेरीचे आयोजन केलं होतं सकाळी सात वाजता महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते या फेरीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला शहरातील पंधराशेहून अधिक सायकलपटूनी यामध्ये भाग घेतला होता

हवा आणि ध्वनी प्रद्रषण टाळण्याची गरज तसंच इंधन बचत आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी सायकल चलविण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाच्या वतीनं गृहनिर्माण संस्थांसाठी सर्व प्रकारच्या सेवा सुविधा देणाऱ्या संकुल सुविधा या हेल्पलाईनचा प्रारंभ आज बी

जी इंडिया लिमिटेडचे संस्थापक हणमंत गायकवाड पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांच्या हस्ते झाला गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे तरुण पिढीने त्यात पुढाकार घेतला पाहिजे असा सूर संकुल सुविधा आयोजित संवाद कार्यक्रमात उमटला यावेळी गृहनिर्माण संस्थांसमोरील आव्हाने या विषयावरील संवाद कार्यक्रमात मान्यवरांनी मते मांडली

प्ण्यात आज मनोज दाणी लिखित बॅटल ऑफ पानिपत इन लाईट ऑफ रिडिस्कव्हर्ड पेंटिंग्ज या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात पार पडला पानिपतचा संघर्ष या विषयावर पुढील काळात आणखी अभ्यास आणि संशोधन केलं जावं कारण या विषयावर अपेक्षित प्रमाणात लेखन झालेलं नाही असं मत निवृत्त नौदल अधिकारी डॉ उदय कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केलं शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यापीठाचे कुलग्रू डॉ नीतीन करमळकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं याप्रसंगी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ

उमराणी आणि कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागाचे अधिष्ठाता अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते

गेला महिनाभर मातीमोल किमतीनं विकल्या जाणाऱ्या पालेभाज्यांना आता भाव मिळू लागल्यानं पालेभाज्यांचा बाजार वधारला आहे फळबाजारात कलिंगड खरब्रज संत्र्याच्या भावात मागणी अभावी घट झाली तर बोरं सिताफळ यांना उठाव मिळाल्यानं भाव काहीसे वाढले आहेत थंडीचा कडाका वाढल्यानं फ्रल बाजारात मात्र आवक आणि मागणी या दोन्हीत घसरण झाली आहे हवामान प्ण्यात अपेक्षेप्रमाणे थंडी वाढू लागली आहे

उद्या पुणे आणि परिसरात हवामान कोरडं राहील आणि तापमानात आणखी घट होऊ शकते असा वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत